भारतीयाला अभिमान वाटतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा आमदारांची बैठक उद्या चंदीगड मध्ये होणार आहे या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाईल बैठकीनंतर भाजप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर करेल अशी माहिती भाजपाचे हरयाणा प्रभारी अनिल जैन यांनी दिली भाजपा नेत्या निर्मला सीतारामन आणि अरुण सिंग या बैठकीला केंद्रीय निरिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत हरयाणात भाजपा सत्ता स्थापन करेल असा आशावाद हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी व्यक्त केला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते खड्टर यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली

भाजपाला सहा सदस्य अजूनही कमी पडत आहेत

इंडियन नध्यमिल लोकदल आणि हरयाणा लोकहित पार्टीला प्रत्येकी एक एक जागा मिळाली आहे

चार अपक्ष आणि हरयाणा लोकहित पार्टीचे गोपाल कांडा यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे त्यापूर्वी धर्मपाल गोंडन नयनपाल रावत आणि सोमवीर सांगवान या तीन अपक्षांनी आज सकाळी जे

नड्डा यांची भेट घेतली या तिन्ही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे अशी माहिती भाजपा नेते जवाहर यादव यांनी दिली दुसरीकडे काँग्रेसही सत्तास्थापनेसाठी चाचपणीं करत आहे काँग्रेस नेते आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुडा यांनीही सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत जे अपक्ष भाजपाला समर्थन देत आहेत त्यांनी जनतेच्या विश्वासाचा भंग केला आहे त्यांना जनता कधीच माफ करणार नाहीं असं सांगत काँग्रेस नेते दीपेंदर हुडा यांनी टीका केली आहे दरम्यान जननायक जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत दृष्यन्त चौटाला यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली जननायक जनता पक्षाचा किमान सामाईक कार्यक्रम राबवणा या कोणत्याही पक्षाला आपण पाठिंबा देऊ असं पक्षाध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

जम्मू काश्मीरमध्ये यशस्वीरीत्या पार पडलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे विकास कामं योजना आणि अंमलबजावणीच्या स्तरावर सूक्ष्म देखरेख ठेवायला मदत मिळेल असा विधास जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार फारुख खान यांनी व्यक्त केला ही निवडणूक ग्रामीण भागात विकासकार्याला चालना देईल असं खान यांनी पंचायत समित्यांच्या अध्यक्षांशी बोलताना सांगितलं पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण आहे असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते जम्मू काश्मीर अंतर्गत गिलगिट बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर सह सर्व भाग हा संपूर्ण राज्याचा भाग असल्याचं ते म्हणाले

त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचांच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासन विभागात रुजू होण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत विदर्घायुष्यासाठी आयुर्वेद या घोषवाक्यासह चौथा आयुर्वेद दिन आज लेह मध्ये साजरा करण्यात आला राष्ट्रीय सोवा रिगपा संशोधन संस्थेचे आमचीस नावाचे साधक या कार्यक्रमात सहभागी झाले होते देशातल्या सर्व मशिदींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारकडून प्रतिसाद मागवला आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे आणि एस नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पिठानं यासंदर्भात केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विधी आणि न्याय विभागाला नोटीस पाठवली आहे यास्मिन झुवेन अहमद पिरजादे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश नं देणं हा मुस्लिम महिलांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असं या याचिकेत म्हटलं आहे गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे केंद्रीय मंत्री अभित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गस्ती जोडण्यांचं वाटप झालं

त्यावर सहा हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे

व्यक्ती समाज देश आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा सामना करण्यासाठी भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांनी दिलेली शिकवण वर्तमानकाळातही लागू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं विध्व शांती स्तूपाच्या पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त बिहारमधल्या राजगिर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करत असताना आकाशवाणीच्या वृत्त विभागानं गांधीजींची तत्व त्यांचा आदर्शवाद आणि माणुसकीच्या मूलभूत तत्वांच्या शिकवणीला उजाळा दिला आहे आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक इरा जोशी यांनी आकाशवाणी समाचार भारती या आकाशवाणी अंतर्गत नियतकालिकाच्या आठव्या आवृत्तीचं प्रकाशन आज केलं गांधीजींची तत्व ही माणुसकीसाठी आशेचा किरण आहेत असं इरा जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं संपूर्ण भारतात आज धनत्रयोदशी आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असं देखील म्हणतात धनत्रयोदशी आणि वसू बारस एकाच दिवशी येण्याचा योग बऱ्याच वर्षांनंतर आला आहे नवीन वस्तूंची विशेषतः सोनं चांदी खरेदी करण्यासाठी आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आजच्या दिवशी गृह तसंच वाहन खरेदीला देखील पसंती दिली जाते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व जनतेला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दीवाळीच्या सणानिमित्त गृह सजावट कपडे फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीही दिसून येत आहे महाराष्ट्रात कोकण आणि पुणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार वादळाचा फटका सिंधुदुर्ग किनारपट्टीला बसला आहे आज सकाळी मालवण देवबाग आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं आहे देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला आहे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत मोठ्या लाटासंह वारा आणि पावसाचा जोरही वाढला आहे आचरा इथं जामडुल बेटावर पाणी भरल्यानं बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत त्यामुळे इथं पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे